दरम्यान गृहमंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता त्यावर परराष्ट्र मंत्रालयानं प्रत्य्तर दिलं आहे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याम्ळे क्ठलाही भारतीय नेता अरुणाचल प्रदेशला भेट देऊ शकतो त्यांच्या भेटीला इतर कूणी विरोध करायचं कारण नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं घरग्ती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आज छतीसगड मध्ये रायपूर इथल्या विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते

केंद्र सरकारनं नव्यानं स्थापन केलेल्या राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास आणि सरचिटणीस चंपत राय यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते

भारतीय व्यापारावर कोरोना विषाणूचा काही परिणाम झालाय का यादृष्टीनं मार्ग काढण्यासाठी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बैठक घेतली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्स्कतेनं वाट पाहत आहे आणि त्यांची ही भेट दविपक्षीय जागतिक धोरणात्मक संबंधांना अधिक मजबूत करेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविष कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली

नवी दिल्लीत पंचवीस तारखेला होणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातत्या द्विपक्षीय प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चेत संरक्षण स्रक्षा आणि व्यापारविषयक म्ददे चर्चेला येतील अशी अपेक्षा आहे असं रविष कुमार यांनी सांगितलं

देशातल्या चोवीस राज्यांची संस्कृती आणि विकास दर्शवणारी अठ्ठावीस व्यासपीठं या रस्त्यावर उभारण्यात येत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या इंडिया रोडशो मध्ये एकत्रितपणे सहभागी होणार आहेत महिलांना लष्करात वरिष्ठ पदे देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मार्गदर्शक ठरेल या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लष्करानं तयारी स्रू केली असल्याचे लष्कर प्रम्ख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले आहे स्त्री प्रुष समानतेसाठी भारतीय लष्कराकडून नेहमीच प्रयत्न सुरू असतात भारतीय लष्करात जात धर्म वंश किंवा लिंग या आधारावर कधीच भेदभाव केला जात नाही स्रुवातीपासून भारतीय लष्करानं ही भूमिका ठेवली आहे

लष्करानं महिलांना श्रेणींमधे समावेश करण्यासाठी प्ढाकार घेतला आहे

जम्मू काश्मिर मधल्यापरिस्थिती विषयी बोलताना ते म्हणाले की दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली असून दहशतवादी गटांवर लष्करानं दबाव कायम ठेवला आहे सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांमागे बाहेरच्या शक्तींचाही हात असल्याचं लष्करप्रम्ख म्हणाले देशाचा एकमेवाद्वितीय असा भाषिक वारसा जपण्याची अत्यंत गरज आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते भाषेमुळे संपूर्ण जगालाच सांस्कृतिक झळाळी मिळते तसच भाषा हे बौद्धिक आणि भावनिक आभिव्यक्तीचं एक महत्वाचं साधन आहे असं ते म्हणाले मातृभाषेचा प्रस्कार करणं अत्यंत महत्वाचं असून आदिवासी भाषांमध्येही खूप ज्ञान आहे मात्रं जेव्हा मातृभाषेचा उपयोग मंदावतो तेव्हा तिच्यासोबत सामावलेलं सगळं जानही लयाला जातं असं ते म्हणाले

केरळ राज्य परिवहन मंडळाची बंगळूरु इथून एर्नाक्लम इथं जाणारी आरामबस विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळल्याम्ळे हा अपघात झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या क्ट्ंबियाचं सांत्वन केलं असून जखमींची प्रकृती लवकरच स्धारण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे आयआरसीटीसीची काशी महाकाल एक्स्प्रेस ही तिसरी खाजगी रेल्वेगाडी आज द्पारपासून स्रु झाली इंदूरजवळचं ओंकारेश्वर उजैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसी इथलं काशी विश्वनाथ मंदिर या तीनही ज्योतिर्लिंगांना ही एक्स्प्रेस जोडणार आहे ही रेल्वे आठवड्यातून तीनदा धावेल जेसिका लाल हत्या प्रकरणातला आरोपी मन् शर्मा यानं शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आपली स्टका करण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली न्यायालयानं दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं आहे सरकारनं संबंधित आरोपीच्या शिक्षेसंदर्भातली माहिती द्यावी असं न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी दिल्ली सरकारला सांगितलं आहे

वेलिंग्टन इथं उद्यापासून स्रू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतासमोर न्य्झीलंडचं कडवं आणि कठीण आव्हान असेल असं कर्णधार विराट कोहली यानं म्हटलं आहे न्यूझीलंडच्या संघात प्रतिभावान आणि तगडे क्रिकेटपटू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिलं स्थान गाठण्यासाठी न्यूझीलंडचा संघ भारताचा सर्वात मोठा स्पर्धक असेल असं त्यानं आज मालिकेतल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बातमीदारांशी बोलताना सांगितलं बातमीदारांशी संवाद साधण्याआधी साधत यादी भारतीय संघानं वेलिंग्टन मधल्या भारतीय उच्चाय्क्तालयाला भेट दिली

आशियाई सुवर्णपदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला क्स्तीपटू ठरली आहे साखळी पदधतीनं खेळल्या गेलेल्या या पाच जर्णीच्या गटात दिव्यानं सर्व चार सामने जिंकले शेवटच्या सामन्यात तिनं जपानच्या नरुहा मात्स्यूकीला हरवलं दिव्यासोबत पिंकी आणि सरिता मोर यांनीही स्वर्ण पदक पटकावलं